दलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन

महानगरपालिका अग्नीशमन दल राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक आणि मुंबई पोलीसांची मदत पथकं तातडीनं घटनास्थळी पोहोचली मात्र अरुंद गल्लीबोळांमुळे मदत कार्यास गती मिळू शकत नव्हती दरम्यान कोसळलेली इमारत अनधिकृत असल्याच महाराष्ट्र गुहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडानं म्हटलं आहे सीआरझेड मुंबइतल्या सागरी मार्ग प्रकल्पाला किनारा नियमन क्षेत्र अर्थात सीआरझेड कायद्या अंतर्गत देण्यात आलेली मान्यता मुंबई उच्च न्यायालयानं काल रद्दबातल ठरवली ही मान्यता देताना पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रितीनं अभ्यास करण्यात आलेला नाही असं निरिक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे

चंद्रकांतदादा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे मंगल प्रभात लोढा हे नवे मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष असतील राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांनी या नियुक्त्यांना मंजूरी दिल्याचं काल दिल्लीत भाजपानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे स्वतंत्रदेव सिंग यांची उत्तरप्रदेश भाजपा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे दरम्यान माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव आणि समाजवादी पार्टीचे नेते नीरज शेखर यांनी काल भाजपात प्रवेश केला कर्नाटक कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल राखून ठेवला हा निकाल आता आज अपेक्षित आहे हे आमदार पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरतात की नाही याबाबत तसंच त्यांच्या राजीनाम्याबाबत आपण उद्या निर्णय घेऊ असं कर्नाटक विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं काल न्यायालयास सांगण्यात आलं राजीनाम्यावर निर्णय घेण्यात वेळकाढूपणा करून आपल्याला अपात्र ठरवण्याचा डाव आहे असा दावा बंडखोर आमदारांच्या वतीनं करण्यात आला न्यायालयानं काल दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या

टोल गडकरी चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरावाच लागेल टोलमुक्ती शक्य नाही असं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नीतीन गडकरी यांनी काल स्पष्टपणे सांगितलं ते लोकसभेत आपल्या खात्याच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देत होते पीपीएफ सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यानं कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयानं घेतला आहे या महिन्याच्या एक तारखेपासून हा दर अमलात येणार आहे

पोस्ट परीक्षा नुकत्याच झालेल्या टपाल विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत पोस्टमन आणि अन्य पदांसाठी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षा नव्यानं हिदी इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषांमधून घेतल्या जातील असं माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंवाद मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल राज्यसभेत सांगितलं मंत्रीमंडळ निर्णय शहीद जवानांच्या कृटुंबीयांना राज्य शासनाकडुन देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

संगीत नाटक संगीत नाट्य आणि नृत्य क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या अकादमी रत्न आणि अकादमी पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली

ऐक्या अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील वादा इथं पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या संपूर्ण बांबू केंद्रानं बांबू राखी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे मेळघाटातील सात गावांमधील सुमारे पन्नास कारागीरांच्या कौशल्याच्या साह्यानं या केंद्रानं तब्बल सव्वा लाख बांबू राख्या तैय्यार केल्या आहेत या राख्या आता भारतीय बाजारपेठेबरोबरच परदेशातही पोहोचणार आहेत

तसंच मेळघाटची नवी ओळख म्हणून पुढे येत असलेल्या बांबू राखीला प्रोत्साहन मिळावं याकरता पुण्यासह नागपूर कोल्हापूर आणि नाशिक इथं राखी महोत्सव देखील साजरा केला जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून आनंद गंभीर यांच्यासह सुरेखा जोशी पुणे धरण पनर्वसन केंद्र सरकारच्या धरण पूनर्वसन कार्यक्रम अर्थात डी आर आय पी योजनेअंतर्गत राज्यातल्या धरणांच्या बळकटीकरणासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियता प्रवीण कोल्हे यांनी काल आकाशवाणीशी बोलताना दिली या निधीत राज्य शासनाचे दोनशे कोटी रुपये मिळवून एकंदर बाराशे कोटीच्या या निधीतून राज्यातील विविध धरणांच्या बळकटीकरणांं काम केलं जाणार आहे

ऐकूया त्याबद्दलचा अधिक वृत्तान्त आमच्या प्रतिनिधीकडून

या धरणाच्या भिंतीचं अस्तरीकरणाचं काम योग्य पद्धतीनं न झाल्यानेच ही गळती सुरू होऊन धरणालाच धोका निर्माण झाला होता

आता हे धरण त्याच्या पूर्ण क्षमतेएवढं म्हणजेच पावणेचार टीएमसी पर्यंत भरले जाणार असुन त्यामुळे पृण्याचा पाणीप्रश्न सुटण्यासही मदत होणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी टेमघर धरण प्रकल्पावरून विनायक सोमणी

एचटी बीटी कापूस बियाण्यांसंदर्भात भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी मुंबईत कृषिमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं यावेळी झालेल्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी हे निर्देश दिले

मंत्रालयात डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाची पहिली बेठक कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते अकोला बुलडाणा वाशिम अमरावती वर्धा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे पाणीपरवठा मंत्री मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत नव्यानं कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर सुरू करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी काल आढावा बेठकीत ही माहिती दिली निधन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत नेते आणि दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं काल सकाळी मृंबईत विक्रोळी इथं राहत्या घरी निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बारा वाजता दादर चैत्यभूमी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी कळवलं आहे हवामान कोकणात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला राज्याच्या इतर भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसानं हजेरी लावली